महापालिका प्णे महापालिकेच्या कोविड केअर रुग्णालयांना रेमडीसिव्हीर इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे ही खरेदी होईपर्यंत राज्य सरकारन रेमडीसिव्हीरचा पुरेसा साठा पालिकेला उपलब्ध करून द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे

या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिलं असून महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ आशीष भारती यांनी आयुक्तांच्या वतीन हे निवेदन स्वीकारलं आहे ससून ससून रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याचं लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने वेळीच त्यावर लक्ष केंद्रित करून प्रवठा सुरळीत केला त्यामुळे अनुचित घटना टळली असं अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी आज सांगितलं करमक्त कोरोना संकटाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारनं सर्व औषध करमुक्त करावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज केली पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरात सतरा हजाराहून जास्त कोरोना बाधित गृहविलगीकरणात आहेत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आता पालिका प्रशासनाने गृहनिर्माण संस्थांच्या क्लब हाऊस क्षेत्रात विलागिकरण केंद्र उभारावेत असे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत मात्र यासाठी अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत आदेश डुग्रजीत राज्यातील कोरोनाविषयक विविध निर्बंधांचे आदेश केवळ इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केल्या प्रकरणी राज्य ग्राहक संरक्षण मंचाने आक्षेप घेतला आहे याला जबाबदार असणारे राज्याचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणीही संघटनेनं केली आहे या प्रकरणी मंचाच्या काही सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांना निवेदनही पाठवले आहे

रक्तदान शिबीर प्ण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीन मुंबई पुणे आणि सोलापूर इथे रक्तदान शिबिरांच आयोजन केलं होतं

ई पास कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे सध्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यसाठी ई पास लागत आहे या ई पाससाठी अर्ज करताना संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित नसल्याचा अहवाल म्हणजेचं कोविड निगेटिव्ह अहवाल पोलिसांना देणं बंधनकारक आहे जवळच्या नातलगांचा मृत्यू अथवा उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जायचं असेल तर मात्र पोलिस कोविड चाचणी अहवाल न बघता ई पास देत आहेत

आंबा फसवणक कर्नाटक जातीच्या आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तीन अडत्यांवर प्णे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं आज कारवाई केली

ग्राहकांच्या फसवणुकीचे हे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे पहिल्यांदा असा प्रकार झाला तर पाच हजार रुपये द्सऱ्या वेळी दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल अन् पुन्हा असा प्रकार झाला तर त्या आडत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असं समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आज सांगितलं

दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत होती मात्र दुपार नंतर वातावरण ढगाळ झालं आहे उद्याही द्पारनंतर शहरातलं वातावरण अंशतः ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतरही राखा नमस्कार